राज्य कोविड राज्यातल्या कोरोना बाधितांच्या संख्येतील वाढीमध्ये गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत काल काहीशी घट झाली आहे

त्याच्या आधी तीन दिवस दैनंदिन बाधितांची संख्या सहा हजारच्या पुढं होती ती आता कमी झाल्यांमुळं ती बाब दिलासादायक आहे विशेष म्हणजे कोरोना चाचण्यांच्या तुलनेत आढळणाऱ्या बाधितांच्या प्रमाणातही घट झाली आहे

त्या तुलनेत बाधित आढळण्याचं प्रमाण सात पूर्णांक बारा टक्के इतकं आहे

म्हणजेच सोमवारच्या तुलनेत हे प्रमाण जवळजवळ साडेतीन टक्क्यांनी कमी झाल्यामुळे ती बाबही दिलासादायक आहे

त्यामुळे बाधित आणि बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही बऱ्याच काळानंतर समान पातळीवर आली आहे त्याच्याआधी सलग चार दिवस बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही अडीच हजारांच्या आसपास होती तिच्यामध्ये काल पहिल्यांदाच जवळजवळ दुपटीनं मोठी वाढ झाली आहे नवीन बाधितांमध्ये सर्वाधिक संख्या मुंबईतल्या बाधितांची आहे

सर्वांत कमी बाधित रत्नागिरी जिल्ह्यात आढळले आहेत

कोरोनाबाबत आवाहन करण्यासाठी ऑनलाइन पत्रकार परिषदेत ते बोलत होते जनतेन कोरोनाची संभाव्य द्सरी लाट टाळण्यासाठी सहकार्य करण अपेक्षित आहे अस सांगून सामंत म्हणाले की करोना प्रतिबंधक संचारबंदीबाबत तूर्त कोणताही निर्णय झालेला नाही मात्र येत्या सात आठ दिवसांमध्ये शारीरिक अंतर पाळणंमास्क वापरणं अशी आवश्यक ती खबरदारी लोकांनी घेतली तर संचारबंदीची वेळ येणार नाही ती येऊ नये यासाठी लोकांनी सहकार्य करावं

आज पहाटे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत विठ्ठल रुक्मिणीची महापूजा झाली या निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये विविध पाना फुलांची आकर्षक आरास करण्यात आली आहे या उत्सवाला होणारी भाविकांची गर्दी टाळण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनानं पंढरपूर शहर आणि आजूबाजूच्या गावात संचारबंदी लागू केली आहे

मंदिर परिसरात दिवसभर फवारणी आणि स्वच्छता केली जात असून शारीरिक अंतर आणि मास्कबाबतच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे

त्यामध्ये फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल वैशाली रुपालीसह गुडलक कॅफेचा समावेश आहे असं महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी मनीषा नाईक यांनी सांगितलं गेल्या पाच दिवसांमध्ये शहरातल्या अनेक हॉटेलांची आरोग्य विभागाच्या पथकानं पाहणी केली असता त्या ठिकाणी सर्रास नियमांचे उल्लंघन होताना दिसून आले यामध्ये मास्क लावण्यास सक्ती न करणं शारीरिक अंतर न पाळणं सॅनिटायझरचा वापर न करणं यासारखं उल्लंघन होत होतं त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असं नाईक यांनी स्पष्ट केलं परभणी परभणीत उपविभागीय अधिकारी डॉ संजय कुंडेटकर यांनी काल सहकार्यांसह थेट बाजारपेठेत दाखल होऊन मास्क न वापरणार्या व्यक्ती आणि व्यापार्यांविरूद्ध दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू केली

हिंगोली हिंगोली शहरातल्या शास्त्रीनगर भागात कोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे या भागात बॅरिकेड लावून हा भाग प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहे याभागात नागरिकांची तसेच संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात येत आहे तसंच नगरपालिकेच्या वतीनं पथकाची स्थापना करून कोरोना नियम पाळण्यासंदर्भात आवाहनही करण्यात येत आहे श्रीनगर बियाणीनगरसह इतरही भागांमध्ये कोरोना तपासणी करण्यात येत आहे

महामार्ग वगळता सर्व ठिकाणी संचारबंदी होणार आहे जिल्ह्यातल्या शाळा सुरू राहणार आहेत मात्रस शाळांमध्ये तपासणी पथकं पाहणी करतील असा निर्णय पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी काल बैठकीनंतर घेतला दरम्यान रविवारी विवाह समारंभास जास्त गर्दी केल्या प्रकरणी काल एक विवाह आयोजक आणि मंगल कार्यालय चालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला लातर लॉकडाऊन नाही लातूर जिल्ह्यामध्ये कोरोना नियंत्रणात असल्यानं जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन घोषित करावा अशी परिस्थिती तूर्त नसल्याचं जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी

आणि पालकमंत्री अमित देशम्ख यांनी काल पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं कोरोना द्सऱ्यांदा सक्रिय होऊ नये यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी दक्ष राहण्याची गरज आहे असं आवाहन देशमुख यांनी केलं तूर्त लातूर जिल्ह्यामध्ये शाळा महाविद्यालये खासगी शिकवणीचे वर्ग बंद ठेवावेत अशी परिस्थिती नाही मात्र नागरिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानुसारमी जबाबदार ही घोषणा लक्षात ठेवावी असं आवाहन अमित देशमुख यांनी केलं हिंगोली हिंगोली शहरातल्या चौकाचौकांमध्ये नगरपालिका आणि पोलीस प्रशासनातर्फे काल विनामास्क फिरणा या नागरिकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली महात्मा गांधी चौक इंदिरा गांधी चौक तसंच श्री अग्रेसन महाराज चौक यासह विविध ठिकाणी सकाळपासूनच कारवाईला सुरुवात केली झाली

बलडाणा कडक ब्लडाणा जिल्ह्यातल्या पाच तालुक्यांमध्ये प्रशासनानं कडक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत ब्लडाणा चिखली खामगाव देऊळगावराजा आणि मलकाप्र या पाच नगरपालिका क्षेत्रांमध्ये जीवनावश्यक सोडून इतर सर्व द्कान बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनान काढले आहेत

रत्नागिरी टेस्टिंग व्हॅन करोनाचा प्रसार होऊ नये या दृष्टिकोनातून करोनाविषयक तपासणीसाठी रत्नागिरी जिल्ह्यात खेड चिपळूण आणि दापोली या तीन तालुक्यांमध्ये टेस्टिंग व्हॅन यूनिट त्वरित सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी काल दिले मुंबई आणि पुण्यातून याच तीन तालुक्यांमध्ये येणाऱ्या प्रवाशांचं प्रमाण अधिक आहे ते लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबतचे आदेश दिले

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार